जिल्ह्यातला पाऊस पीक परिस्थिती आणि अंमलबजावणीबाबतची आढावा बैठक काल औरंगाबाद इथं झाली त्यावेळी ते बोलत होते विमा उतरवलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा मिळवण्यासाठी संबंधित कंपनीला लेखी कळवण्याचं आवाहन त्यांनी केलं ते म्हणाले औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यातल्या काही गावांमध्ये प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पाहणी केली आहे बऱ्याचशा ठिकाणी पिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आताही शेतांमध्ये पाणी आहे

आणि म्हणून या संदर्भात तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्राचा गोषवारा तयार केल्याच्या नंतर नुकसानीचे क्षेत्र पीकं त्याचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्राच्या कॅबिनेट समोर ठेवला जाईल केंद्र शासनाला सुद्धा हा संपूर्ण अहवाल त्याठिकाणी सादर केला जाईल जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या कडेगाव इथल्या नुकसानग्रस्त पिकांचीही कृषी मंत्र्यांनी काल पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

उदगीर तालुक्यातल्या नागलगाव सुमठाण धडकनाळ इथल्या बाधित पिकांची काल बनसोडे यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार मदत आणि प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिलं आहे नांदेड जिल्ह्यातही नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी मुखेडचे माजी आमदार हणमंत बेटमोगरेकर यांनी काल जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

ज्यांची अँटीजेन चाचणी नकारात्मक आली मात्र त्यांना कोविडची लक्षणं दिसत असतील अशांची आरटी पीसीआर चाचणी करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले लक्षणं नसलेले कोरोना विषाणू बाधित रुग्ण घरात विलगीकरणात न राहता बाहेर फिरत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली नागरिक सर्व नियमांचं पालन करतील याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली

महाराष्ट्रामधून राष्ट्रीय सह सरचिटणीस म्हणून व्ही सतीश यांची निवड झाली आहे माजी मंत्री विनोद तावडे पंकजा मुंडे विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे संजू वर्मा आणि हिना गावित आणि यांची राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून तर अल्पसंख्याक मोर्चासाठी जमाल सिद्दीकी यांची निवड करण्यात आली आहे

पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी काल पक्षाच्या गाभा समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला

आणि म्हणूनच अशा एका प्रार्थना सभेत गांधीजी असं म्हटले होते की खरा धर्म हा द्वेषापासून मुक्त असतो ज्याप्रमाणे आपण आपल्या धर्मांचा आदर करतो

गांधीजी म्हणायचे की खऱ्या धर्माची शिकवण हिच असते की दसऱ्याची सेवा करा आणि सर्वांशी बंध्भावाने वागा दसऱ्यांचा पंथ धर्म यांना कमी लेखण्याचा मी कधीही प्रयत्न करीत नाही माझा प्रयत्न असतो की तो त्याच्या पंथाचा धर्माचा अधिक चांगला अनुयायी बनला पाहिजे मला असं वाटतं गांधीजींचा हा जो धर्माच्या संदर्भातला विचार आहे हा विचार मुळातच खुप व्यापक स्वरुपाचा आहे आणि धार्मिक भेद किती जरी असले पंथीय भेद किती जरी असले तरी याच्या पलिकडे असलेली एक सर्व धर्म समभावाची वागणूक जी आहे ती वागणूक आपण आचरणात आणली पाहिजे आणि आपण ती स्विकारली पाहिजे आपल्या नित्याच्या आचरणामध्ये हाच गांधीजींचा मोठा विचार होता

त्यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे

नदीलगतच्या ऊस कापूस सोयाबीनच्या शेतांमध्ये प्राचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शहागड इथला कोल्हापुरी बंधारा पाण्याखाली गेला आहे परभणी शहरासह जिल्ह्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला नांदेड शहरातही पहाटेपर्यंत पाऊस सुरु होता

लहान मुलांचं आरोग्य सुद्रढ रहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना मिश्र भाज्यांचे कटलेट्स देता येतील या कटलेट्सची कृती सांगत आहेत आहातज्ज्ञ रसिका देशमुख

आपल्या घरात ज्या ज्या कोणत्या भाज्या उपलब्ध आहेत उदाहरणार्थ गाजरबटाटा बीनच्या शेंगा पालक ज्या भाज्या आपल्याला काही घालता येतील त्या वाफवून घ्यायच्या त्याच्यात बाईंडिंग म्हणून गव्हाचा ब्रेड जो मिळतो तो थोडसा ब्रेड घालायचा आणि त्याचे वेगवेगळ्या आकाराचे कटलेट करुन तव्यावर थोडसं तेल टाकून छान खरपूस भाजून मुलांना द्यायचे घरात केलेली खजूर आणि चिंचेची जर चटणी जर मुलांना दिली तर त्या बरोबर हे सुंदर कटलेट त्यांना फार आवडतील

हळद घेऊन जाणाऱ्या वाहनास जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रविशंकर चलवदे यांनी हिरवा झेंडा दाखवला नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातली हळद निर्यात करण्यासाठी शेतकरी मित्र फार्मर प्रोड्य्सर कंपनी आणि हिंगोलीच्या सूर्या फार्मर प्रोड्य्सर कंपनी यांनी पुढाकार घेतला आहे

या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

काळवीटाला जाळं लावून पकडण्यात आल्याची एक चित्रफीत या आठवड्याच्या प्रारंभी सामाजिक संपर्क माध्यमांवर प्रसारित झाली होती त्यावरून वन्य जीव संरक्षण अधिनियमांतर्गत ही अटक करण्यात आली

काल पहिल्या दिवशी या संचारबंदीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसून आला जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी काल दुकानं सुरुच ठेवली होती याशिवाय रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात नागरिकांचा राबता दिसून आला

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी याबातचे आदेश काल जारी केले यापूर्वी जिल्ह्यात दर रविवारी टाळेबंदी पाळण्यात येत होती

जप्त केलेली वाळू लिलावाप्रमाणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाहतूक करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती

नाशिक इथं सकल मराठा समाजाच्या राज्यस्तरीय प्रतिनिधींच्या बैठकीत ते काल बोलत होते समाजातल्या वेगवेगळ्या विद्वानांनी एकत्र करून दबाव गट तयार करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं